ते कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते सर्वाधिक गरज असलेल्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत देणं गरजेचं होतं मात्र ती दिलेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं फडनवीस यांनी सांगितलं राज्य आर्थिकृदृष्ट्या सुस्थितीत आहे असा दावाही फडनवीस यांनी केला दरम्यान सांगली जिल्ह्यातले युवा नेते सम्राट महाडिक आणि राहूल महाडिक यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला उपराष्ट्रपती एम

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील यावेळी उपस्थित होते हेलारो या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला अभिनेता आयृष्यमान खुराना याला अंधाधुन तर विकी कौशल याला उरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं गौरवण्यात आलं महानटी या तेलगू चित्रपटातल्या सावित्रीच्या भूमिकेसाठी कीर्ती सुरेश हीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला उरी द सर्जिकल स्ट्राक्क या चित्रपटासाठी अदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला बधाई हो या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट मनोरंजनपर चित्रपट म्हणून निवड झाली आहे गायक आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांना चुंबक या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पाणी या मराठी चित्रपटानं मिळवला आहे राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत्त पुरस्कार ओंडाला वाडाला या कन्नड चित्रपटाला मिळाला आहे उत्तराखंडला सर्वोत्कृष्ट चित्रपट स्नेही राज्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज अकोल्यात भाजपा शिवसेना काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस वंचित बहुजन आघाडी आणि मोठ्या संख्येनं अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या संख्येनं शक्तिप्रदर्शन केले तसंच शिवसेनेनं महारसी काढून उमेदवारी अर्ज दाखल केले केंद्रीय कार्मिक आणि प्रशासकीय सुधार मंत्रालय तसंच राज्य शासनानं नागपूर ॐ आयोजित केलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल केंद्रीय कार्मिक आणि प्रशासकीय सुधार मंत्रालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग याच्या हस्ते झालं सार्वजनिक सेवा पुरवण्यात सुधारणा संदर्भात सरकारची भूमिका हा या परिषदेचा विषय आहे या परिषदेत एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्हा प्रशासनानं महसूल विषयक कागदपत्र विनाविलंब मिळवण्यासाठीच्या वन टाईम डॉक्यूमेंट मशीन अर्थात किओस्कचं सादरीकरण जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी केलं ही प्रणाली एटीएम मशीन सारखी काम करते वीस रुपयात नागरिकांना हव्या त्या दस्तवेजांची प्रत मिळते

या किओस्कमुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होईल असं द्विवेदी यावेळी म्हणाले

या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राहंगडले यांनी दिली आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही घटनेदरम्यान या श्रारतीतली अग्निशमन व्यवस्था काम करत नव्हती असं ते म्हणाले

विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला

रोहित शर्माला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं

वाशिम सार्वजनिक बांधकाम विभागानं द्रतगती महामार्ग हस्तांतरित केला असून या महामार्गाचं काम आता औरंगाबाद इथल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पाहणार आहेत

माहितीचा अधिकार प्रशिक्षण प्रशासनातल्या उत्कृष्ट संकल्पनांचं सादरीकरण सेवाविषयक प्रशिक्षण तणाव मुक्ती व्यवस्थापन सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी यासारखे उपक्रम जिल्हा प्रमुख कार्यालयांनी सुशासन दिनी राबवण्याचे निर्देश नांदेडच्या जिल्हाधिका यांनी दिले आहेत